त्यांनी स्वतः रचलेल्या तिलक नट रागातील त्यांच्या सदाबहार वादनाला श्रोत्यांनी सन्मानपूर्वक उभं राहून दाद दिली

त्यानंतर रुचिरा केदार आणि चंद्रशेखर वझे यांचंही रंगतदार गायन झालं सत्राच्या उत्तरार्धात पंडित उपेंद्र भट यांनी गायलेल्या मारू बिहाग रागानं आणि रम्य हि स्वर्गाहून लंका तसच इंद्रायणी काठी या भावपूर्ण भक्तिगीतांनी स्वरमंडपातील वातावरण भारावून गेलं आज सत्राची सांगता पतियाळा घराण्याचे दिग्गज गायक पंडित अजय चक्रवर्ती यांच्या गायनानं होत आहे औंधचे पंतप्रतिनिधी हे साहित्य संस्कृतीचे पाठीराखे होते कलेची सौंदर्यदृष्टी आणि सामर्थ्य यांचा मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं

हे तैलचित्र लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण आणि मसाप चिपळूण शाखा यांच्या वतीनं परिषदेला देण्यात आलं असुन देवरूखचे चित्रकार विक्रम परांजपे यांनी हे तैलचित्र साकारलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी कॉंग्रेस नेते राहल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातल्या डेक्कन इथल्या सावरकरांच्या पुतळ्याजवळ भारतीय जनता पार्टीतर्फे आज जोरदार निदर्शनं करण्यात आली आमदार माध्ररी मिसाळ यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते दूध खरेदी विक्रीच्या दराचा आढावा घेण्यासाठी सहकारी आणि खासगी द्रध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा आज पुण्यात कात्रज डेअरीमध्ये झाली यावेळी गायीच्या द्धाची किंमत उद्यापासून लिटरमागे दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला म्हशीच्या द्धाच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही देशभरातल्या टोल नाक्यांवर टोल वस्लीसाठी आजपासून फास्ट टॅग यंत्रणा कार्यान्वित झाली असली तरी अद्यापही अनेक वाहन चालकांना फास्ट टॅग उपलब्ध झालेला नाही

त्यासंबंधीचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं जारी केला आहे

ऐतिहासिक वारसा जपणारी जुन्या काळातील वाहनं अर्थात व्हिंटेज कारसाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं नवी नियमावली जारी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या आराखड्याला नुकतीच मान्यता देण्यात आली

पंकज रोडे यानं दोनही गोल करत संघाला विजय मिऴव्न दिला

प

ऋषिकेश त्रिगुणे निर्मल हर्षे यांनी चमकदार खेळी केली कानिटकर संघ आणि पद्मनाभ जोशी संघ यांच्यात उद्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे प्ण्यात डेक्कन आयटीएफ या महीलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतली एकेरीची अंतिम फेरी आज पार पडली ग्रेट ब्रिटनच्या इमा राड्रकान् हिनं विजेतेपद पटकावलं तिनं आपल्याच देशाच्या नैकथा बेन्स हिला पराभूत करत जेतेपदाचं स्वप्न साकार केलं

नमस्कार